राज्यात पदव्यत्तर वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत मार्गदर्शनाचा टप्पा सुरु करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश राधाकृष्ण विखे पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा

चालू शैक्षणिक वर्षात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदव्य्तर आणि दंतवैद्य अभ्यासक्रमासाठी दहा टक्के आरक्षण द्यायच्या राज्यसरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती यासंदर्भात चालू शैक्षणिक वर्षाकरता कोणत्याही न्यायालयात कोणतीही याचिका दाखल करता येणार नाही असं न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे विधानसभेतले विरोधी पक्षनेते आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातले काँग्रेसचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा आज विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे स्पूर्द केला विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा त्यांनी याआधीच काँग्रेसप्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे दिला आहे राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे किमान दहा आमदार वंचित बहजन आघाडीत यायला उत्सूक असून ते आपल्या संपर्कात आहेत असा दावा वंचित बहजन आघाडीचे नेते आणि भारिप बहजन महासंघाचे माजी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे ते आज अकोला इथं बातमीदारांशी बोलत होते राज्यातले मुस्लिम मतदार आता काँग्रेसला सक्षम पर्याय म्हणून वंचित व बहजन आघाडी कडे वळत असल्याचं औरंगाबाद मधल्या निकालावरून सिद्ध होतं असही ते म्हणाले

यावर्षी राज्यात भीषण द्ष्काळी परिस्थिती उद्भवली असून या परिस्थितीत शासनाचे सर्व अधिकारी द्रष्काळग्रस्त जनतेसोबत असल्याची ग्वाही देत राज्यातल्या दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांनी त्यांच्या जुन महिन्याच्या वेतनातला एक दिवसाचा पगार म्ख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला प्रसार भारतीची स्वायतता अत्यंत महत्वाची आहे असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे

डिजिटल विस्ताराच्या काळात प्रसार भारतीनं नव्या शक्यता शोधल्या पाहिजेत असं ते म्हणाले गेल्या पाच वर्षात द्रदर्शनची विश्वासार्हता वाढली असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं आकाशवाणी आणि दूरदर्शन आपल्या बातम्यांच्या प्रामाणिकपणाम्ळे इतर वाहिन्यांच्या प्ढं आहेत असं माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी यावेळी सांगितलं राज्यातील म्स्लिम बांधवांना उद्याच्या रमजान ईद निमित म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्भेच्छा दिल्या आहेत या सणाच्या निमिताने वंचित उपेक्षितांना सहाय्य करून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी होणारा प्रयत्न निश्चितच सामाजिकता जोपासणारा आहे असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज काही महत्त्वपूर्ण निर्णय झाले मंंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या ज्न्या इमारती आणि चाळींच्या प्नर्विकासासाठीच्या त्रिपक्षीय करारनाम्यावर केवळ एक हजार रुपये इतकं मुद्रांक शुल्क आकारलं जाईल असा निर्णय या बैठकीत झाला

नाशिक मधल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवरील वैधानिक आणि शासन मंजूर पदावर कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना लागू करायला मंत्रीमंडळानं मंजूरी दिली

नवी मूंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासाशी संबंधित सवलत करारनाम्यांना म्द्रांक श्ल्कातून आणि गौण खनिजावर आकारण्यात येणाऱ्या स्वामित्वधनातून सूट दिली जाणार आहे महाराष्ट्र कृषी विदयापीठे अधिनियम आणि महाराष्ट्र पश् आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमात स्धारणा करायलाही मंत्रीमंडळानं मान्यता दिली आर्मी लॉ कॉलेज स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या बक्षीसपत्राच्या दस्ताचं म्द्रांक श्ल्क माफ करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला रत्नागिरीतल्या मत्स्य महाविद्यालयातून पदवी आणि पदव्य्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचीच पदवी दिली जाणार आहे ती विधिग्राह्य ठरविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला त्यामुळे दोन हजार सालापासूनच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे पश् आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनियमात सुधारणा करायला बैठकीत मान्यता देण्यात आली असून कोकण कृषी विद्यापीठाच्या मत्स्यशास्त्रविषयक पदव्या विधिग्राह्य ठरविण्यात आल्या आहेत डॉ नरेंद्र दाभोलकर हत्ये प्रकरणी आरोपी अष्ठव्होकेट संजीव प्नाळेकर आणि विक्रम भावे यांची प्णे न्यायालयानं आज न्यायालयीन कोठडीत रवानगी केली

हे दोघे सध्या सीबीआयच्या अटकेत आहेत समर थिएटर फेस्टीव्हल अर्थात ग्रीष्मकालीन नाट्य महोत्सव नवी दिल्लीत आठ जून पासून स्रू होत आहे

विजय तेंड्लकर आणि गिरीश कर्नाड या नाटककारांच्या पारंपरिक नाट्यकर्ती सोबतच मानव कौल आणि निलय रॉय सारख्या समकालीन नाटककारांच्या नाट्यकृती असं अनोखं मिश्रण या महोत्सवाचं वैशिष्ट्य असेल अशी माहिती श्रीराम केंद्राचे समीप सिंग यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना दिली अमरावती जिल्ह्यात आज जोरदार पाऊस पडला असून वध्यात रिमझिम पावसाला स्रुवात झाली आहे यवतमाळ जिल्ह्यातही अनेक ठिकाणी वादळी वा यासह जोरदार पाऊस झाला असून अनेक घरांची पडझड झाली आहे तसच दारव्हा पोलिस ठाण्याच्या इमारतीवरचे पत्रे उडाले नांदेडमधेही आज हलका पाऊस झाला

रात्री आठ वाजता विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा गंगाखेड आणि पालम या ठिकाणी काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला या अवकाळी पावसाच्या तडाख्यात अनेकांच्या घरावरचे पत्रे उडाले अर्धा ते पाऊणतास झालेल्या या पावसामुळे उकाड्याम्ळे ट्रस्त झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला